साखर हंगामाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादनात मोठी घट राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये प्रमुख पक्षांना संमिश्र यश आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज आरंभ

याद्वारे कोळसा खाणींच्या लिलावांसाठी नियम शिथिल करुन त्या सर्व क्षेत्रांसाठी खुल्या होतील खाणींच्या पट्टयांचा अंतिम वापर करण्यावरील निर्बंध देखील सरकारनं काढून टाकले असल्याचं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं

ईशान्य राज्यांसाठी गॅस पाईपलाईन प्रिड स्थापन करण्यासाठी साडे पाच हजार कोटी रुपयांची तरतूदही या समितीनं मंजूर केली सरकारकडून अशा प्रकारची ही पहिलीच तरतूद आहे जामनगर इथल्या गुजरात आयूर्वेद विद्यापीठाला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे यामुळे आयूर्वेद शिक्षणातील मानदंड सूधारण्यासाठी या संस्थेला स्वायत्तता मिळणार आहे केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी काल पुकारलेल्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विविध संघटनांमार्फत बंदच्या समर्थनार्थ मोर्घे काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं तत्पूर्वी संयुक्त बैठकीला संबोधित करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सीमाभागातील मराठी भाषकांच्या हक्कांचं रक्षण करण्यात येईल असं सांगितलं

पूण्यासाठी अजित पवार मुंबई उपनगर आदित्य ठाकरे नागपूर नीतीन राऊत आणि औरंगाबादसाठी सुभाष देसाई संपर्क मंत्री राहतील

पणेविद्यापीठ पदवी मिळाल्यानंतर पूढे कायअसा विचार न करता विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीमध्ये गुंतून न पडता आपल्यातील क्षमतांचा वापर करावा असा संदेश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना काल दिला

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून हरियाणामधील फरिदाबाद येथील ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी संचालक प्रा

गगनदीप कंग उपस्थित होत्या या वेळी कुलगुरू डॉ कर्मळकर यांनी विद्यापीठातर्फे राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि योजनांचा आढावा सर्वांपुढे मांडला विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांद्वारे एक लाख नऊ हजार नऊशे तीस पदव्यां प्रदान करण्यात आल्या

जिल्हा परिषद निवडणक राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत प्रमुख राजकीय पक्षांना संमिश्र यश मिळालं आहे

मात्र कोणालाही बह्मत मिळालेलं नाही

जिल्हा परिषदेसह धुळे शिरपूर शिंदखेडा पंचायत समित्यांवरही भाजपाने विजयाचा झेंडा फडकविला आहे

एक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

धो महानोर यांच्या हस्ते आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे

पूणे मुंबई प्रवास रेल्वेनं करताना ही पर्वणी साधणाऱ्या असंख्य प्रवाशांचा हा आनंद आता लवकरच द्विगुणीत होणार आहे

नवे एल एच बी हे आलिशान आणि प्रवाशांसाठी अधिक आरामदायी डबे गाडीला जोडले जाणार आहेत गाडीतील प्रशस्त डायनिंग कार अर्थात भोजन कक्ष देखील कात टाकणार आहे

त्यामुळे खंडाळ्याच्या घाटातली नेहमीची थंडगार हवा आणि पावसाचे हलके तुषार अनुभवण्यासाठी डेक्कन क्वीनचा प्रवास करायलाच हवा आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहन विनायक सोमणीसह स्वाती महाळंक पिफ पूणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पूणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ आजपासून सुरू होत आहे आज संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिर इथं उद्घाटन सोहळ्यात दिग्दर्शक बी

सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना पिफ विशेष प्रस्कार तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना यंदाचा एस

बर्मन प्रस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी दिली

शहिद नाशिक नाशिक इथले सीमा सुरक्षा दलाचे जवान आप्पासाहेब मते यांना जम्मू काश्मीरमधील श्रीनगर भागात अतिउंचीवर कर्तव्य बजावत असताना अपुऱ्या प्राणवायुमुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा प्राण गेला